आंबेडकरी विचारवंत आणि लेखक डॉ भाऊ लोखंडे तसंच ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं या सुधारणेमुळे भरड धान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले जातील या वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल तसंच मागणी आणि पुरवठा साखळीत संतुलन राखता येईल असं अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं धान्याचं उत्पादन आणि साठवणुकीसाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल असंही ते म्हणाले संसदेनं संमत केलेल्या या सुधारणा विधेयकामुळे सरकारला आता युद्ध तसंच दुष्काळी परिस्थितीत अन्न धान्याचा नियंत्रित पुरवठा करता येणार आहे राज्यसभेनं आज कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंजुरी दिली आहे या सुधारणा विधेयकामध्ये काही गुन्ह्यासंदर्भात तुरुंगवास तसंच दंडाची तरतूद शिथिल केली आहे तसंच काही प्रकरणासंबंधित दंडाची रक्कम कमी केली आहे बैंकिंग नियंत्रण सुधारणा विधेयकही आज संसदेत मंजूर झालं या विधेयकामुळे बैंकांच्या कारभारावर नियंत्रण येणार असून परमिट व्यवस्था व्यवस्थापन आणि कामकाजासंबंधी तपशीलवार तरतुदी या विधेयकात आहेत राज्यसभेत आज राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ विधेयक संमत झालं या विधेयकामुळं गुजरातमधल्या रक्षा शक्ती विद्यापीठाला राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे पोलीस प्रशिक्षण यंत्रणा मजबूत व्हावी हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट असल्याचं गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितलं राज्यसभेनं आज राष्ट्रीय फॉरेन्सिक अर्थात न्यायपूरक वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ विधेयकही मंजूर केलं ही दोन्ही विधेयकं याआधी लोकसभेत मंजूर झाली आहेत या विधेयकामुळं गांधीनगरमधलं गुजरात फॉरेन्सिक विद्यापीठ आणि नवी दिल्लीतलं लोकनायक जयप्रकाश नारायण गुन्हेविज्ञान आणि न्यायपूरक वैद्यकीय विज्ञान संस्था यांचं एकत्रीकरण होणार आहे नवीन विद्यापीठाला राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचं स्थान दिलंय कर आणि संबंधित कायद्यातल्या सुधारणांविषयीचं विधेयक मात्र आज राज्यसभेतून मागं घेण्यात आलं हे विधेयक लोकसभेत संमत झालं होतं राज्यसभेत संमत झालेल्या कृषी विधेयकांवर उपाध्यक्षांनी विरोधकांना आपलं म्हणणं मांडू न देण्याची घटना अनपेक्षित असल्याचं माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे

केंद्र सरकारनं मांडलेली तीनही कृषी विधेयकं एकत्रित समत करून न घेता स्वतंत्रपणे चर्चा करून समत करण्याची गरज होती असं पवार म्हणाले

दरम्यान निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण द्यावं यासाठी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे या नोटीशीला लवकरच उत्तर देऊ असं पवार यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं यावेळी वार्ताहरांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधी केलेल्या मागणीबद्दल पवार यांना विचारलं असता राष्ट्रपती राजवट लागू करणं ही साधी गोष्ट नसून तसं काही करावं असं राज्यात काहीही घडलेलं नाही अशी रुपष्टोक्तीही केली केंद्र सरकारची कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्यामुळेच राष्ट्रवादी काँप्रेसचा त्याला विरोध आहे केंद्र शासनानं ती रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर शेतक यांना बरोबर घेऊन लढा उभारु असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज नाशिकमध्ये सांगितलं ते आज जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आले असताना बातमीदारांशी बोलत होते मराठा आरक्षणाच्या मुदद्यावर सर्व मंत्री आणि सरकार एकत्र आहेत त्यामुळे अकारण मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचं सांगून कोणी राजकारण करू नये असंही पाटील म्हणाले दरम्यान केंद्रातलं भाजपा सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी संसदेचे नियम आणि लोकशाही पायदळी तुडवून नव्या कृषी विधेयकाद्वारे शेतकऱ्यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहे अशी टीका काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे बाजार समित्या बंद झाल्या तर आडते आणि बाजार समित्यांच्या माध्यमातून रोजगार मिळत असणारे कोट्यवधी लोक रस्त्यावर येणार आहेत या विधेयकामुळे बाजार समित्या आणि त्यांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा संकटात आलेल्या आहेत असंही थोरात म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची उच्चस्तरिय बैठक होणार आहे या राज्यांमधल्या कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत तसंच राज्यातल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे

देशातली कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे कोरोनामुक्त झालेल्या देशातल्या रुग्णांची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे तर मृत्यूचं प्रमाण जगात सर्वात कमी आहे तरीही नागरिकांनी जाबाबदारीनं वागायला हवं असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे आगामी सणासुदीच्या काळात गर्दी टाळणं मास्क वापरणं सुरक्षित अंतर ठेवणं हे कटाक्षानं पाळलं नाही तर कोरोनाचा विस्फोट होऊ शकतो असा इशारा आयसीएमआर निती आयोग आणि आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त वार्ताहार परिषदेत देण्यात आला

चाचण्यासाठी देशात विकसित केलेले कीट्स वापरण्यात येत आहे हेही त्यांनी निदर्शनाला आणलं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद योग आणि योग्य आहार या त्रिसुत्रीचा अंवलंब करावा असा सल्लाही त्यांनी दिला

ही आजवर देशातल्या कोणत्याही राज्यात एकाच दिवसात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे

जगभरातल्या प्रमुख शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी सातत्यानं विक्रीवर भर दिल्यानं भारतीय शेअर बाजारातही निरुत्साह दिसला

सुप्रसिद्ध लेखक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसंच नागपूर विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ भाऊ लोखंडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं

त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केलं होतं त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचं आणि महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते लोखंडे यांच्या निधनामुळे राज्यातल्या सामाजिक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी श्रद्वांजली वाहिली आहे

लोखंडे यांनी आंबेडकरी विचार बौद्ध वाड़मय यांच्या संशोधन लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिला आहे असं ते म्हणाले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही दुःख व्यक्त केलं आहे भाऊ लोखंडे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहेत आशा शब्दांत त्यांनी यांनी दिवंगत डॉ भाऊ लोखंडे यांना आदरांजली अर्पण केली आहे

आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय नियमानुसार माहुलीमध्ये असलेल्या कैलास स्मशान भूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले संगीत नाटकांपासून अभिनयाला प्रारंभ केलेल्या आशालता यांनी संगीत संशय कल्लोळ संगीत शारदा संगीत मृच्छकटीक मत्स्यगंधा रायगडाला जेव्हा जाग येते गारंबीचा बापू भाऊबंदकी वाऱ्यावरची वरात गुंतता ह्रदय हे आदी नाटकांमधून विविध भूमिका रंगवल्या उंबरठा नवरी मिळे नवऱ्याला गुपचुप गुपचूप गंमत जंमत माहेरची साडी आदी मराठी चित्रपटांसह अपने पराये अंकृश वो सात दिन आहिस्ता आहिस्ता शौकीन नमक हलाल जंजीर कुली सदमा आदी हिंदी चित्रपटांमधूनही अनेक भूमिका साकारल्या दूरदर्शनवरच्या मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला महाव्वेता या दूरदर्शन मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद घेऊन कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली